एनएसजी कमांडोंची पहिल्याच प्रयत्नात जगातलं सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपेल

प्रचार संपायला काही तास उरले असताना सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक विविध माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशात खरगोन इथं प्रचारसभा घेणार आहेत तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हिमाचल प्रदेशात सोलन इथं प्रचारसभा घेतील तर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वडरा उत्तर प्रदेशात मिरझापूर इथं रोड शो घेणार आहेत बसपा प्रमुख मायावाती आज मिरझापूरमधेच प्रचारसभा घेणार आहेत

कासारगोड मतदारसंघात तीन मतदान केंद्रांवर तर कन्नूर मतदारसंघात टालीपरंबा इथल्या एका मतदान केंद्रावर हे फेरमतदान होणार आहे अशी माहिती निवडणूक आयोगानं तिरुवनंतपूरम इथं जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकात दिली आहे काँग्रेस आणि भाजपा या दोन पक्षांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे अर्थवाढीसाठी क्षेत्रीय आढावा घेवून धोरणात्मक गुंतवणूक आवश्यक आहे असं मत केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलं भारतीय उद्योग संघ आयोजित पॉलिसी राऊंड टेबल या कार्यक्रमात ते बोलत होते एकात्मिक विकास हवा असेल तर आधी जिल्ह्यांचा विकास आवश्यक आहे असंही ते म्हणाले चीन आणि अमेरिकेमधील व्यापार कोंडीचा भारतीय अर्थव्यवस्था वाढीसाठी नक्कीच उपयोग होईल असंही ते म्हणाले भारतात ईशान्य सीमेवरुन अत्याधुनिक ड्रोन विमानं आयात करणारी आंतरराष्ट्रीय तस्करांची टोळी महसूल गुप्तचर महासंचालनालयानं उद्ध्वस्त केली आहे पाकिस्तान चीन म्यानमार आणि देशातल्या तस्करांचा या टोळीत समावेश होता परदेशातून जहाजामधून आलेली सुमारे एक कोटी रुपयांची ड्रोन आणि संबंधित सामुग्री मार्च महिन्यात जप्त करण्यात आली होती मात्र यामधे सहभागी असलेल्या मुख्य सूत्रधाराला अहमदाबादमधे काल अटक करण्यात आली महसूल गुप्तचर महासंचालनालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे ही ड्रोन विमानं चीनमधून म्यानमारमार्गे भारतात आणली जात होती यामधे काही पाकिस्तानी तस्कर आणि त्यांच्या कंपन्यांचा देखील सहभाग असल्याचं उघड झालं आहे कान चित्रपटमहोत्सवात सहभागी होणाऱ्या देशांच्या चित्रपटआयुक्तांची माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांच्या नेतृत्वाखालच्या भारतीय शिष्टमंडळानं भेट घेतली भारतात मोठया प्रमाणावर उपलब्ध असलेल्या कौशल्य प्राप्त व्यवसायिक आणि तंत्रज्ञांचा चित्रपट क्षेत्रामधे वापर करता येऊ शकतो ही बाब यावेळी भारतीय शिष्टमंडळानं अधोरेखित केली तसंच चित्रपट निर्मीतीचं एक प्रमुख केंद्र म्हणून भारत उदयाला येत असल्याकडे देखील आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांचं लक्ष वेधलं या महोत्सवात सहभागी झालेल्या विविध देशांमधल्या चित्रपट निर्मात्यांना भारतातल्या चित्रपट निर्मात्यांच्या सहकार्यानं चित्रपटांची निर्मीती करण्याच्या संधी उपलब्ध करण्याच्या शक्यतांची यावेळी चाचपणी करण्यात आली या शिष्टमंडळानं झायलच्या सांस्कृतीक आणि क्रीडा मंत्रालयाच्या चित्रपट विभाग आणि परिषदेचे संचालक एटी कोहेन यांची देखील भेट घेतली

जम्मू कश्मिरमधल्या शोपियान आणि पुलवामा मधे काल लष्करानं केलेल्या वेगवेगळया कारवाईत सहा दहशतवादी मारले गेले या कारवाईत एक सैनिक शहीद झाला या आधीच्या संध्याकाळी सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईत तीन दहशतवादी मारले गेले होते हे दहशतवादी हिजबूल मुजाहिद्दीन चे असल्याची माहिती सुरक्षा दलांनी दिली

गोळीबारात एक सैनिक आणि एक नागरिक मृत्यूमुखी पडले अशी माहिती आकाशवाणीला देण्यात आली सौदी अरेबियात अडकून पडलेल्या साडेचारशे भारतीय कामगारांना सौदी अरेबियानं व्हिसा दिला आहे यामुळे हे कामगार लवकरच स्वदेशी परततील सौदी अरेबियातले भारताचे राजदूत औसाफ सईद यांनी कामगारांसोबत केलेल्या इफ्तार दरम्यान ही घोषणा केली अन्य कामगारांसाठी व्हिसा मिळवण्यासाठी भारतीय दूतावास प्रयत्न करत आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली अमेरिकेत परदेशी नागरिकांसाठी गुणवत्तेवर आधारित स्थलांतर धोरण लागू करण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे यामुळे अमेरिकेत ग्रीनकार्ड आणि कायदेशीर स्थायी वास्तव्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या भारतीय व्यावसायिक आणि कुशल कामगारांसह हजारो परदेशी व्यावसायिकांना याचा लाभ होणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रोज गार्डन इथं बोलताना ही घोषणा केली या प्रस्तावित धोरणामुळे वय योग्यता वागणूक आणि रोजगाराच्या संधीच्या आधारावर कायदेशीर स्थायी वास्तव्यासाठी व्यवसायिकांना परवानगी दिली जाईल असं ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं यासाठी व्यावसायिकांना इंग्रजी शिकणं आवश्यक असेल तसंच त्यांना नागरी संकेतांसंदर्भात एक परीक्षा उत्तीर्ण व्हावं लागणार आहे

एनएसजी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या कमांडोनी पहिल्याच प्रयत्नात जगातलं सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आहे लेफ्टनंट कर्नल जे पी

हे शिखर सर करण्यासाठी या पथकानं नेपाळच्या सोलुखुंभू क्षेत्रातल्या दक्षिण पूर्व मार्गाचा उपयोग केला अशी माहिती एनएसजी ने जारी केलेल्या प्रसिद्वीपत्रकात दिली आहे एव्हरेस्ट वर यशस्वी चढाई करण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत जिद्द सहनशीलता दृढनिश्वय धैर्य आणि विविध कौशल्यांची गरज असते असं एनएसजीच्या महासंचालक सुदीप लखटकिया यांनी कमांडोना शुभेच्छा देताना सांगितलं

भारत आणि अमेरिका यांच्या नौदलांमधले संबंध अधिक बळकट करण्याची एक महत्वाची संधी आपल्याला अलीकडेच झालेल्या भारतभेटीमुळे उपलब्ध झाल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे नौदलप्रमुख अद्वमिरल जॉन रिचर्डसन यांनी व्यक्त केली आहे संरक्षणदृष्टया महत्वाच्या असलेल्या भारत प्रशांत क्षेत्रातल्या विविध सागरी घडामोडी सुरक्षित सुरु ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या बह्आयामी दृष्टीकोनाबाबतही विचारांची देवाणघेवाण करायला ही भेट उपयुक्त ठरली असं त्यांनी सांगितलं नेपाळमधे सध्या राजकीय स्थैर्य असल्यानं भारतीय कंपन्यांनी आपल्याकडे गुंतवणूक करावी असं आवाहन नेपाळनं केलं आहे काठमांडू िंग सुरु असलेल्या दोन दिवसांच्या भारत नेपाळ फ्रेंचायझी प्रदर्शन आणि मेळाव्यात नेपाळचे अर्थमंत्री युवराज खातीवडा यांनी हे आवाहन केलं व्यापारासाठी नेपाळमधे चांगली स्थिती निर्माण होणार असून देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूकीची मोठी अपेक्षा आहे नेपाळी युवकांनी नोकरीच्या शोधात फिरण्याऐवजी भारताच्या प्रसिद्ध कंपन्यांकडून फ्रेंचायझी सहकार्याच्या माध्यमातून आपले व्यवसाय सुरू करावेत असंही ते म्हणाले यावेळी नेपाळमधले राजदूत मनजीव सिंह पुरी उपस्थित होते दोन्ही देशांच्या परस्पर हिताच्या दृष्टीने कंपन्यांमधे अधिक सहकार्याची गरज त्यांनी व्यक्त केली दुबईमधे एक लहान विमान कोसळून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिणेला तीन मैल अंतरावर हे विमान कोसळलं